असल्याचं भारताचे सरन्यायाधिश रंजन गोगोई यांचं प्रतिपादन भ्टान यात्रेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मायदेशी परतले

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन आणि विदर्भासह मध्य महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून पावसाची विश्रांती

याप्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस

बोबडे न्यायमूर्ती बी

गवई न्यायमूर्ती सूर्य कांत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधिश नंद्रा जोग न्यायमूर्ती एस

धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती अखिल क्रैशी उपस्थित होते आपल्या समारोपिय भाषणात न्यायमूर्ती रंजन गोगोई म्हणाले कि मण्ष्य हा कायद्यासाठी नसून कायदा हा मानवासाठी आहे त्याम्ळे कायदेविषयक साक्षरता गरजेचे असून य्वा पिढीला कायदेबाबत सज्ञान करण्याची गरज असून अभ्यासक्रमामध्ये सूदधा कायद्याबाबतची माहिती दिली गेली पाहिजे असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं प्रत्येकाला न्याय प्राप्त झाला पाहिजे यासाठी कायदेशीर मदत उपलब्ध व्हायला हवी कायदयाबाबतचं अज्ञान असल्यानं लोकांच शोषन आणि हक्कांची पायमल्ली होते लोकांमध्ये कायदयाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला गेला पाहिजे मोबाईल एपच्या माध्यमातून प्रादेशिक भाषांमध्ये कायदेविषक माहिती प्रविला गेला पाहिजे भारताचे म्ख्य न्यायम्ती रंजन गोगोई यांच्या हस्ते नागपूर जवळील वारंगा इथं महाराष्ट्र राष्ट्रीय विधी महाविद्यालयाच्या नविन इमारतीचं भूमीपूजन देखील करण्यात आलं यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते यावेळी बोलताना गोगोई म्हणाले कि कायदा आणि समाज एकमेकांशी निगडीत असून विधी विद्यापीठाची दृष्टी आणि कल्पना समाजाशी एकरूप असावी विधी कायदा क्षेत्रात समाजहित समाविष्ट असते असंही ते म्हणाले यावेळी बोलतांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हे राष्ट्रीय विधी विदयापीठ जागतिक स्तरावरचे काम या विदयापीठातून होईल असा आशावाद व्यक्त केला तसंच या विद्यापीठातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या संदर्भात संशोधन होणे आवश्यक असल्याचं ते म्हणाले

माजी म्ख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते संमेलनाचं उदघाटन होणार असून साहित्यिक प्राध्यापक डॉ मच्छिंद्र सकटे यांचं बीजभाषण होणार आहे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित राज्यभरातलं हे एकमेव साहित्य संमेलन असेल या संमेलनात अण्णाभाऊ साठे साहित्य विचार आणि चळवळ या विषयावर परिसंवाद होणार असून कथाकथनाचा कार्यक्रम ही होणार आहे अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या महत्वाच्या ठिकाणी साचलेल्या कचऱ्याची विल्हेवाट म्ंबई महापालिकेच्या पथकानं लावली आहे पाच दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर सांगलीतल्या रहिवाशांना पुन्हा नव्यानं उभं राहण्याची उमेद देत हे पथक आज सकाळी मुंबईत परतलं डॉक्टरांच्या पथकाबरोबरच घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या सफाई कर्मचाऱ्यांचं पथकही सांगली कोल्हाप्रमध्ये गेल्या सोमवारी पोहोचलं

त्यानंतर पाणी तुंबलेली ठिकाणं मोकळी करण्यात आली शहर स्वच्छ झाल्यानंतर जागा सोडून गेलेले सांगलीकरही आपापल्या घरी परत् लागले आहेत कविक्लग्रू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या संस्कृत भाषा तथा साहित्य विभाग आणि सन्निधी या पूर्वछात्रा संघटना यांच्या संय्क्त विद्यमाने आयोजित नागप्रातील प्रसिद्ध संस्कृत विदवान् प्रज्ञाभारती डॉ

वर्णेकर यांच्या जन्मशताब्दीचे तसेच संस्कृत महोत्सवाचे औचित्य साधून प्रख्यात संस्कृत पंडित आणि साहित्यशास्त्रा संगीत नाट्य नृत्य इत्यादी कलांचे तज्ज्ञ प्राचीन काळातील अवधान कलेचे पुनरुज्जीवन करून तिचे प्रायोगिक स्वरूपात दर्शन घडविणाऱ्या शतावधानी डॉ

गणेश यांचा अष्टावधान कार्यक्रम आज कालिदास सभागृह पर्सिस्टन्ट सिस्टीम आय टी पार्क नागपूर इथं संपन्न झाला याप्रसंगी व्यासपीठावर प्रम्ख अतिथी या नात्याने महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे क्लग्रू प्रो रजनीश श्क्ल डॉ

गणेश उपस्थित होते आचार्य गोविंदगिरीजी आशीर्वचनाकरिता विशेषत्वाने उपस्थित होते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज राजभवन इथल्या बंकर संग्रहालयाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी राज्यपाल चेन्नामनेनी विदयासागर राव म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते बंकर संग्रहालयाचे उद्घाटन केल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संग्रहालयाची पाहणी केली राज्यपालांचे निवासस्थान आणि कार्यालय असलेल्या जल भूषणच्या प्नबांधणीच्या कोनशिलेचे अनावरणही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले भ्टान यात्रेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परतले आहेत भ्टानचे पंतप्रधान डॉ लोटेय शेअरिंग यांनी त्यांना निरोप दिला तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्टानच्या रॉयल भ्टान विद्यापीठात विद्याश्र्यांना मार्गदर्शन केलं भ्टान हा देश जगाला मानवता सौहार्द आणि आनंदी जीवनाचा संदेश देतो असे गौरवोद्गार मोदी यांनी काढले या भेटीदरम्यान भूटान आणि भारत या दोन्ही देशांमधले द्वि पक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यावर विशेष भर देण्यात आला दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी विविध क्षेत्रात होऊ घातलेल्या योजनांबाबत करारांवर स्वाक्षऱ्या केल्या यात अवकाश शिक्षण विज्ञान तंत्रज्ञान आणि विधी शिक्षण या क्षेत्रांचा समावेश आहे म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदर्श दत्तक ग्राम म्हणून फेटरीचा नावलौकीक देशभरात होत आहे येत्या काळात फेटरी ग्राम आदर्श कृषी पर्यटन केंद्र म्हणून विकसित व्हावे आणि इथल्या लोकांना त्याद्वारे रोजगार प्राप्त व्हावा असा विश्वास अमृता फडणवीस यांनी व्यक्त केला

फेटरी इथल्या नवीन ग्रामपंचायत भवन परिसरात महाराष्ट्र सरकार आणि नारडेको अर्थात नॅशनल रीअल इस्टेट डेव्हलपर्मेट कौंसिल यांच्या संय्क्त विद्यमाने शेतकरी तसेच वनविभागाला फळझाडे आणि उज्ज्वला गॅस अंतर्गत महिलांना नवीन गॅस जोडणीचे वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी अमृता फडणवीस बोलत होत्या

ज्ने संत साहित्य त्यांचे निरुपण भावार्थ नवीन पिढीसाठी सहज उपलब्ध व्हावे यासाठी या ग्रंथसंपदेला डिजीटलायजेशन सारख्या नवीन तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भ्पृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले नागपूरच्या डॉ वसंतराव देशपांडे सभागृहात सांस्कृतिक संचालनालयातर्फे ज्ञानोबा त्काराम प्रस्कार यंदा ज्येष्ठ साहित्य संशोधक आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ मध्कर रामदास जोशी यांना प्रदान करण्यात आला त्यावेळी नितीन गडकरी बोलत होते प्रस्कार निवड समितीचे सदस्य डॉ

संत साहित्य आणि संस्कृतीबद्दल बोलतांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे येथील संत जानेश्वर नामदेव त्काराम त्कडोजी महाराज गाडगेबाबा ग्लाबराव महाराज हे केवळ संतच नव्हते तर खऱ्या अर्थाने समाजस्धारक होते समाजामध्ये स्संस्कृती आणि म्ल्याधिष्ठित विचारसरणी जपण्यासाठी त्यांनी समाजाला मोलाची शिकवण दिली या संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि साहित्यिक डॉ मध्कर रामदास जोशी यांना ज्ञानोबा त्काराम प्रस्कार प्रदान करतांना मनस्वी आनंद होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले महाराष्ट्रातील संत साहित्याला केवळ देशातच नाहीतर जगात मान्यता मिळवून देण्यासाठी संतांनी संग्रहीत केलेले प्रेरणादायी कार्य जगाप्ढे येण गरजेचे आहे यासाठी सांस्कृतिक संचालनालयाच्यावतीने पृढाकार घेण्यात यावा असे आवाहनही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले राज्यातल्या पूरपरिस्थितीमुळे स्थगित झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला प्न्हा येत्या ब्धवार पासून नंद्रबार इथून सुरुवात होत आहे

नंतर ही यात्रा ध्ळे आणि जळगाव इथं जाणार आहे आणि त्यानंतर श्क्रवारी ब्लडाण्यातल्या मलकापूर इथं ही यात्रा पोहोचेल

डब्ल्यू डब्ल्यू ए दिवस पाळण्यात येत आहे यावर्षी ए डब्ल्यू डब्ल्यू ए दिवस विदर्भात सेवा निवृत सैनिक आणि वीर स्ट्रियांना एकत्रित करून समारोह पार पाडण्यात येत आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन फॅमिली वेल्फेयर ऑरगनाईजेशनच्या अध्यक्षा चंद्रा कृंद्रा करणार आहेत तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राजेश कृंद्रा सेना मेडल जनरल ऑफिसर कमांडिंग उत्तर महाराष्ट्र आणि ग्जरात राहणार आहेत या कार्यक्रमात विदर्भातील माजी सैनिकांना निवृत्तीवेतन माजी सैनिक कल्याणकारी योजना ई सी एच एस आणि कँटीन स्मार्ट कार्ड या बाबतच्या मुद्यावर चर्चा घेणार आहे या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम आणि उल्लेखनिय कार्य करणाऱ्या स्त्रियांना सन्मानित करण्यात येणार असून पेंशनवर नवीन हँडबूक जारी करण्याचंही प्रस्तावित आहे नागपूर महानगरपालिका आणि नागपूर जिल्हा बास्केटबॉल संघटना यांच्या संय्क्त विद्यमान महापौर चशक आंतरजिल्हा राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचं उद्घाटन उद्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नूतन भारत य्वक संघ बजाज नगर इथं होणार आहे या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनक्ळे महापौर नंदा जिचकार आणि बी एफ आय चे महासचिव चंद्रम्खी शर्मा यांची प्रम्ख उपस्थिती राहणार आहे विदर्भासह मध्य महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली आहे

छत्तीसगढ आणि मध्य प्रदेशमध्ये काही ठिकाणी येत्या काळात म्सळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे